कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत प्न्हा एकदा वाढ होत आहे त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्यातल्या विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी प्रतिनिधींशी काल द्रद्रश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये अशीच सरकारची भूमिका असून व्यापाऱ्यांच्या मागण्या सूचनांचा गांभीर्यानं विचार करून उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी बोलताना सध्या लागू निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी व्यापार चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीच्या नियमांचंही काटेकोर पालन होईल अशी उपाय योजना करण्याची मागणी करतानाच ब्रेक द चेनला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला कोविड प्रतिबंधाबाबत राज्य शासनानं केलेली नियमावली उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी असं मुख्यमंत्री म्हणाले

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगनाथ काळे यांच्यासह सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं काल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना याबाबत एक निवेदन सादर केलं

औरंगाबाद शहरातल्या सिडको भागात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर मानवी साखळी करून कडक निर्बंधाच्या निषेधाचे फलक झळकावले तसंच टाळेबंदीच्या विरोधात घोषणाबाजी केली परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ नियम आणि अटी लावून तसंच कडक निर्बंध करून उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी या मागणीसंदर्भात तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांनी काल आमदार मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं सर्वच दुकानं उघडण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा नऊ एप्रिल रोजी लोकशाही मार्गानं आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कौस्त्भ दिवेगावकर यांची भेट घेऊन निर्बंधांचा प्नर्विचार करावा अशी मागणी केली आहे कोरोना विषयक सर्व नियम पाळून व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी तहसीलदारांकडे केली आहे तर कळंब इथं भाजपनं तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात कष्टकरी तसंच व्यापाऱ्यांना सरकारनं दरमहा पाच हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे

मुंबई धुळे यवतमाळ चंद्रपूर आदी शहरातही व्यावसायिकांनी आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

याबाबतच्या शासन निर्णयाची औरंगाबाद इथं होळी केल्यानंतर आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय नाभिक महामंडळानं घेतला आहे महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी ही माहिती दिली

महाराष्ट्र सरकारच्या सुस्त आणि ढिसाळ कारभारामुळे कोविड प्रतिबंध रोखण्याचे संपूर्ण देशाचे प्रयत्न विफल होत असल्याची टीका हर्षवर्धन यांनी केली बाधितांची संख्या तसंच मृत्यू दरात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे जगात संसर्ग दर सर्वाधिक असलेल्या ठिकाणांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं कोविड लसींचा पुरवठा होत नसल्याचे आरोप निराधार असून लस पुरवठ्यावर पूर्ण लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं जोपर्यंत लस उत्पादनाला मर्यादा आहेत तोपर्यंत लसीकरण हे प्राधान्यक्रमानुसारच केलं जाईल असं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं

राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे लसीचा पुरवठा लवकर आणि गतीनं केल्यास लसीकरण अधिक वेगानं करणं शक्य होईल असं टोपे यांनी म्हटलं होतं

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातल्या सोयी सुविधा रुग्णांकरता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यभरातले पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत द्रद्रष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते आयुष उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथी तसंच युनानी उपचार पद्धतीचा समावेश होतो

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधानांनी ज्ञानाच्या परीघाला मर्यादा असू शकतात मात्र स्रजनशीलतेचा परीघ अमर्याद असू शकतो असं नमूद केलं ते म्हणाले अपने थॉटस् को इमोशन्स को एक्सप्रेस करने का एक क्रियेटीव्ह तरीका दीजिये नॉलेज का दायरा कई बार वही तक सिमित होता है जो आपको उपलब्ध है जो आपके आसपास है लेकिन क्रिएटीव्हीटी का दायरा नॉलेज से भी बहोत दुर तक आपको ले जाता है बहोत विस्तार के फलक को ले जाता है क्रिएटीव्हीटी आपको उस क्षेत्र मे ले जा सकती है जहां पहले कभी कोई नही पहंचा शिक्षक तसंच पालकांनाही पंतप्रधानांनी अनेक मुद्यांवर मार्गदर्शन केलं मुलांमध्ये कोणत्याही विषयाच्या परिणामांबाबत भीती निर्माण करू नका असं त्यांनी सांगितलं मुलांना सकारात्मक पद्धतीनंच प्रोत्साहित करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले बच्चों को कभी भी भय पैदा करके ये होग तो ये होगा ऐसा होगा तो ऐसा होगा कृपा करके ऐसी कोशिश मत किजिये एक प्रकार से वो तरीका लगता तो बहोत आसान है लेकिन इससे एक तरह से निगेटीव्ह मोटीवेशन की संभावना बढ जाती है जैसे ही आपने जो हवा खडा किया होता है वो खत्म हो जाता है बच्चे का मोटीवेशन भी खत्म हो जाता है और इसलिये पॉजिटीव्ह मोटीवेशन साथ साथ बार बार पॉजिटीव रीइनफोर्समेंट पर बल देते रहना चाहिये मूलांना थेट शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी साध्या सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून त्या विषयावर मुलांशी चर्चा करावी मुलांचं लक्ष योग्य रितीनं अपेक्षित मुद्यांकडे वळवावं मुलांनी स्वयंप्रकाशित होण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आपल्या सगळ्या चिंता परीक्षा कक्षाबाहेरच सोडून देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं त्या म्हणाल्या इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जे आहे ते पूढील वर्गासाठी वर्गोन्नती देण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेत आहोत परंतू हा निर्णय घेत असतांना मी हे ही सांगू इच्छिते इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीसाठी नववी आणि अकरावी हा त्याचा मजब्रत पाया आहे आणि म्हणून मागील वर्षामधे आपल्याला जी परिस्थिती होती ते लक्षात घेता जरी आम्ही आपल्याला वर्गोन्नती देत असलो तरी भविष्यामधे आपल्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपलं शैक्षणिक जे नुकसान झालं होतं ते सुध्दा भरून निघेल आणि दहावी आणि बारावीसाठी आपण सक्षमपणे उभे राह शकाल

मात्र गणसंख्या पूर्ण होत नसल्यानं संचालक मंडळ स्थापन करता येत नसल्याचं सहकार विभागानं राज्य सरकारला कळवलं होतं त्यानुसार बँकेवर पाच सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे

यात नांदेड शहरातल्या तिघांचा तर अहमदपूर तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे

बा आळसे यांनी केलं आहे

या अन्षंगाने शेतकरी बांधवांनी तयार पिकांची काढणी करून घ्यावी तसंच मळणी केलेल्या पिकाची आणि पश्धनाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे